काही ठळक बातम्या जागतिक पर्यावरण दिवस आज संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येत आहे

पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मिळणार जागतिक पर्यावरण दिवस आज संपूर्ण जगभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे या दिवसाचं औचित्य साधून पृथ्वी स्वच्छ आणि शाश्वत राखण्यासाठी देशवासियांनी प्रतिज्ञाबद्ध व्हावं असं आवाहन राष्ट्रपती श्री

देशवासियांना दिलेल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की आपल्या मुलांकडे अधिक हिरवाई आणि पर्यावरणस्नेष्ठी वारसा सोपवणं क्षी आपली जबाबदारी आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीही ट्रिवटरवर पर्यावरण दिनाष्या शुपेच्छा दिल्या आहेत निसर्गाशी जिव्हाळा जपत पुढच्या पिढीला स्वच्छ आणि हिरवाईनं नटलेल्या पृथ्वीवर जगता येईल याची काळजी आपण घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उदुषाटन केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या इस्ते करण्यात आलं बीट प्लास्टीक पोल्यूशन्स अर्थात प्लास्टीकमुळं होणाऱ्या प्रद्रषणाता समाप्त करू या अशी यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे जागतिक पर्यावरण दिवस ही पर्यावरणाच्या रब्वणासाठी स्वतःला समर्पित करण्याची एक संधी आहे असं डॉ जितेंद्र सिंग यांनी यावेळी बोलताना सांगितलं पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक उपक्रम हाती घेण्याची आवश्यकता त्यांनी नमूद केली केंद्र सरकारनं हाती घेतलेली स्वच्छता मोहीम आता लोक चळवळ झाली आहे बालिकांसाठी शौचालयं वांधण्यावर भर देण्यात आला असून गेल्या वर्षभरात अशा प्रकारची तब्बल चार लाख शैचालयं बांधण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या इतरही अनेक उफ्रमांबाबत त्यांनी माहिती दिली आजच्या जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त नागपूरच्या निरी इथं स्लास्टिक प्रदूषण कमी करा या विषयावर आयोजित कार्यक्रमात भारतीय स्लास्टिक निर्माता संघटनेचे श्री विजय मर्घट यांचा व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं स्लास्टिक बंदी जर का यशस्वी करायची असेल तर सर्वानी प्रयत्न करायची गरज आहे आपण आपल्या सवयी बदलल्या नाहीत तर ही बंदी यशस्वी होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं महुआ सहा यांनी मायक्रोप्लास्टिक विषयावर मार्गदर्शन केलं

सागरी जीवनावर याचा अतिश्वय विपरीत परिणाम होत आहे भारतातील प्लास्टिक इंडस्ट्री जगात सगळ्वात जास्त वेगानं वाढतं आहे समुद्रात प्लॅस्टिकचं प्रमाण वाढत असून हे प्लास्टिक आपले कपडे सौदर्य प्रसाधनं पाण्याच्या बाटल्या यातून समुद्रात जाते आपण प्रत्येकानं कचरा कमी करण्याची जवाबदारी घेतली पाहिजे असं त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं गृहनिर्माण क्षेत्र प्रष्टाचार आणि दतातांपासून मुक्त करण्यासाठी सरक्वर कार्यरत असल्याची माहिती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे नवी दिल्ली इथं पंतप्रधान आवास योजना लाभाध्यांशी नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून संवाद साधताना ते आज बोलत होते नागरिकांना त्यांची घरं सहज उपलब्ध व्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नव्या तंत्रज्ञानामुळं प्रामीण आणि शहरी भागात गरिबांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध होत असल्याचं त्यांनी नमुद केलं महिला दिव्यांग तसंच अनुस्वित जाती जमाती इतर मागासवर्गीयांना अधिक घरं उपलब्ध व्हावी यावर भर देण्यात येत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं अन्नप्रक्रिया मंत्रालयातर्फे उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी स्वतंत्र वित्तसंस्थेची निर्मिती केती जाणार आहे या संस्थेतर्फे अन्नउद्योग प्रकत्पांना निधीची उपलब्धता जोखीम घटक्रसंदर्भात सक्षमीकरण तसंच अन्न उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यात येईल असं अन्न प्रक्रिया मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांनी सांगितलं केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या

दोन दिवस चाललेल्या या परिषदेत झालेल्या चर्चा आणि मांडण्यात आलेली मतं याबाबत राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी समाधान व्यक्त केलं देशातील प्रत्येक नागरिकाचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न अधिक सक्षम करण्याच्या दष्टीनं या परिषदेतील चर्चा उपयक्त ठरेल असा विश्वास राष्ट्रपतींनी परिषदेच्या समारोप समारंभात व्यक्त केला आजघ्या जागतिक पर्यावरण दिनाघीही राष्ट्रपतींनी नोंद घेतली शाश्वत विकासाचं ध्येय साध्य करण्यासाठी पर्यावरण रक्षणाशी संबंधित राष्ट्रीय पातळीवरील ध्येयं साध्य करणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रपतीनी व्यक्त केलं नवीन तंत्रज्ञान आणि पखतीचा स्वीकार करण्याध्या कामी राजभवनांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या परिषदेच्या समारोप सत्राला उपराष्ट्रपती श्री

व्यंकव्या नायडू आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीही संबोधित केलं परिषदेच्या आजच्या दसऱ्या दिवशी ग्राम स्वराज अभियान आणि स्वच्छता इंटर्नशीप कार्यक्रमाबाबत सादरीकरणंही करण्यात आलं राज्यपालांच्या परिषदेच्या समारोप सत्राला पंतप्रधानांनीही संबोधित केलं या परिषदेत झालेल्या विविध चर्चा आणि मतं याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं केंद्र सरकारच्या आयुषमान भारत या महत्त्वाक्रांक्षी आरोग्य योजनेबाबतही पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली पंतप्रधान भारतीय जन औषधी परियोजना अंतर्गत जन औषधी सुविधा या ऑक्सो बायो डिप्रेडेबल सॅनिटरी नॅपकिनचा शुभारंभ रसायन आणि खत राज्यमंत्री श्री मनपुख मांडवीय यांच्या हस्ते करण्यात आला

वापर झाल्यानंतर टाकून दिल्यानंतर त्याचा ऑक्सिजनशी संपर्क येऊन ते बायोडिप्रेडेबल बनतं हे याचं वैशिष्टच आहे यामुळं वंचित महिलांसाठी स्वच्छता स्वास्थ्य आणि सुविधा सुनिश्चित होईल असं श्री मांडवीय यावेळी म्हणाले

गडविरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी भागात आता ओलंपिक क्रीडा स्पर्षेसाठीची तयारी करण्यात येणार आहे

तिरंदाजी जिमनॅस्टिक नेमबाजी जलतरण आणि भारोत्तोलन हे ते पाच क्रीडा प्रकार आहेत या क्रीडा प्रकारात यशस्वी होण्यासाठी या मुला मुलीना योग्य प्रशिक्षण देणं गरजेचं आहे यालाही खूप मोठा खर्च अपेक्षित आहे आम्री तो सामाजिक दायित्व निधीष्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही श्री मुनगंटीवार म्हणाले विधान परिषदेच्या आगामी निवडणुक्रीसाठी शिवसेनेनं आपले उमेदवार काल जाहीर केले यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांच्याऐवजी बोरीवलीचे शिवसेना विभागप्रमुख श्री विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे मुंबई शिक्षक मतदार संघातून श्री शिवाजी शेडगे नाशिक शिक्षक मतदारसंघातून श्री किशोर दराडे आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून ठाण्याचे माजी मझपौर श्री

दरम्यान उमेदवारी नाकारल्यानंतर डों सावंत यांनी आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांच्याकडं दिला असल्याचं वृत्त आहे नाशिक मतदार संघातून भाजपाचे उमेदवार अनिकेत पाटील यांनी काल अर्ज दाखल केला औघोगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आय टी आय मध्ये व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण श्रोणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि वारावीची समकक्षता मिळणार आहे विद्यार्थ्यांना समक्षता देण्यासंदर्भात कार्यपध्वती निश्चित करण्यात आली आहे जे विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांनी आय टी आय मध्ये ज्या अभ्यासक्रमाची अर्इता दहावी अनत्तीर्ण आहे असे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले असतील अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या प्रमाणपत्राच्या समकश्वतेकरीता क्रेडिटस देण्यात येतील

टी आय मध्ये व्यवसाय अभ्यासक्रमांची शैक्षणिक अर्हता दहवी अनुत्तीर्ण अश्वी आहे त्याऐकजी ती यापुढं दहावीच्या गुणपत्रिकेतील बदलामुळं क्रौशल्य विकासास पात्र असे नम्रद करण्यात येईल याचबरोबर जे विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतर आय टी आय मध्ये ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश अर्इता इयत्ता दहावी अशी आहे असा दोन वर्षाचा व्यवसाय अभ्यासक्रम आय टी आय मधून उत्तीर्ण करतील त्यांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी प्रमाणपत्राच्या समकक्षतेकरिता क्रेडिटस देण्यात येतील कौशल्य सेतू मधील व्यवसाय विषयाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संची मिळणार आहे कौशल्य सेत या कार्यक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना इयत्ता दहावी प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस घेता येईल तसंच औयोगिक प्रशिक्षण संस्थांमधून व्यवसाय अभ्यासक्रम विषय उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चार विषयाचे क्रेडिटस घेता येण्याची सुविधा देण्यात आली आहे

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेतील नियमानुसार आवश्यक दोन भाषा आणि ग्रेड विषय उत्तीर्ण करणे क्रैशल्य सेतू मधील विद्यार्थ्यांना अनिवार्य राहील